मराठा आरक्षणाचं बहप्रतीक्षित विधेयक एकमतानं मंजर राज्यात जल्लोष

माथाडी कायद्यात कोणताही बदल केला जाणार नाही कामगार मंत्र्याचं आश्वासन

शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर मुख्यमंत्र्यांचा भर

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय मतभेद बाजला ठेऊन एकमताने विधेयक मंजर केल्याबद्दल सदस्यांच अभिनंदन केलं आणि आभार मानले अध्यक्ष महोदय या सभागृहातल्या सर्व सदस्यांचे नेत्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो की आपण सगळ्यांनी या अत्यंत महत्वाच्या विधेयकाला एकमातानं या ठिकाणी पाठिंबा दिला आणि सामाजिक प्रश्नावर तोडगा शेधण्याकरिता हे सभागृह एकत्रित येउ शकतं हे अत्यंत चांगलं उदाहरण आपण सगळ्यांनी दाखविलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी अतिशय मनःपर्वक आभार मानतो त्यावेळी सदस्यांनी शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या मराठा समाजाचा एसइबीसी म्हणजेच सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास विशेष प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे मराठा समाजाच्या प्रगतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरीता तसंच राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधल्या सरळसेवा नियुक्त्यांच्या आणि पदांच्या आरक्षणासाठीची तरतूद या विधेयकात आहे हे विधेयक मंजूर झाल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच अभिनंदन केलं लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी धनगर आरक्षणाची घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर धनगर समाजाला अनुसूचित जातीचं आरक्षण देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी काल विधानपरिषदेत दिली

आरक्षण स्वागत मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचं विधेयक मंजूर झाल्याचं राज्यात सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे राज्यात ठिकठिकाणी फटाके वाजवून तसंच पेढे मिठाई वाटून आरक्षण मंजूर झाल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला

भारतीय जनता पक्षानं विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात दिलेले वचन पाळले आहे अशी प्रतिक्रिया पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जालना इथं काल व्यक्त केली पुणे शहर भाजपच्या वतीनंही जंगली महाराज रस्त्यावरील पक्ष कार्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला विधिमंडळ कामकाज राज्यातल्या माथाडी कायद्यात कोणताही बदल केला जाणार नाही मात्र माथाडींच्या नावे चालणाऱ्या वाईट प्रवृत्तींना खपवून घेतलं जाणार नाही असं आधासन कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी काल विधानपरिषदेत दिल आदिवासी विकास विभागातर्गत स्वयसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळेमध्ये असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या मानधनात वाढ करण्यात येईल असे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी काल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितलं मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्तीसाठीची एकत्रित वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढविण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असं सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधानपरिषदेत सांगितले मुख्यमंत्री हवामान बदलाचा आणि किडीच्या प्रादूर्भावामुळे कृषी क्षेत्रावर विपरीत परिणाम होऊन त्यामुळे कृषी उत्पादनात होणारी घट कमी करण्यासाठी ड्रोन आणि कृत्रीम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केला तर त्याचा फायदा शेतीच्या शाश्वत विकासासाठी होईल आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानात नक्कीच सुधारणा होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केला फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन सेंटरच्या माध्यमातून या दृष्टीने प्रयत्न करावेत असं त्यांनी आवाहन केलं सह्याद्री अतिथीगृहात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते

न्यायपूर्ण आणि शाधत विकासासाठी सर्व सहमती अशी या परिषदेची संकल्पना आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ब्युनास आयर्स इथं भारतीय समुदायाला पुढील वर्षी वाराणसी इथं होणाऱ्या प्रवासी भारतीय दिवस कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केलं

मात्र अंतिम प्रवेशाच्या वेळी सीबीएसईचा अंतिम वयोमर्यादेबाबतचा निर्णय ग्राह्य धरला जाईल असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे ऑनलाईन वीजबील सोलापूर ग्राहकांना ऑनलाईन वीजबील भरण्यास प्रोत्साहीत करण्याकरिता महावितरणनं विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत

महावितरणच्या ग्राहकांना वीजबिलाची माहिती आणि वीजबील भरण्यासाठी मोबाईल एप आणि ऑनलाईनसह विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जे ग्राहक गो ग्रीन सुविधेचा पर्याय निवडतात

गो ग्रीनचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी आपल्या वीजबिलावरील गो श्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल एपद्वारे अथवा महावितरणच्या संकेत स्थळावर जाऊन करावी लागणार आहे हा पर्याय निवडल्यास वीजबिलावरील सवलतीसह ग्राहकांना तातडीने वीजवील मिळणार असून संदर्भासाठी वीजबिलाचे जतन करणेही सोपं राहणार आहे तसंच गो ग्रीनचा पर्याय पर्यावरणाला पूरक असणार आहे वीजग्राहकांनी जास्तीत जास्त कागद विरहीत गो ग्रीन सुविधेचा वापर करावा असं आवाहन महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी केले आहे आकाशवाणी बातम्यांसाठी महेश पांढरे यांच्यासह मंजिरी गानू पूणे हवामान राज्यात सर्वत्र हवामान कोरडं असून तापमानाचा पारा खाली येत आहे